पूणे महापालिका आणि बर्मिंगहॅम इंडिया न्यूट्रिशन इनिशिएटिव्ह यांनी केलेल्या पाहणीत शहरातल्या मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांशी संपर्क साधण्यात आला होता खाद्यपदार्थ विक्रीचे परवाने देताना कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचंही मत अनेकांनी नोंदवलं

त्यासाठी महापालिकेचा अतिक्रमण विभाग वाहतूक पोलीस आणि आरटीओ एकत्रित काम करणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली या वाहनांच्या लिलावासाठी न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार आहे

या अभ्यासक्रमात मधमाशापालन मधमाशांची शरीररचनात्यांचे जीवशास्त्र वनस्पतीशास्त्ररसायनशास्त्र परागीभवन या सारख्या विषयांचे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत देण्यात आलं पदवीधर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं निवडणक विधानसभेच्या निवडणूकीपाठोपाठ आता कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणूका केंव्हा होणार अशी उत्सुकता निर्माण होऊ लागली आहे या पार्श्वचभूमीवर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा प्रभाग क्रमांक एक हा येणार्या निवडणूकीकरीता अनूसूचित जातीजमाती करीता राखीव ठेवण्यात आला आहे तर उद्या महिला प्रभागाची आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे

तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायाचं व्यवस्थापन ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे

जगभरातून नामवंत तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित राहणार आहेत

यावेळी अयोध्या प्रश्न आणि माध्यम या विषयावर त्याचं व्याख्यान आयोजित केलं होतं

बद्दीबळस्पर्धा ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाईंडस यांच्या वतीनं उद्यापासून आळंदी इथं दृष्टिहीनांसाठी शालेय स्तराच्या अखिल भारतीय बुद्धीबळ स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं आहे

अंधांसाठी चेस मित्र विशेष हा अप विकसित करण्यात आला आहे सॉफ्टबॉल राष्ट्रीय स्तराच्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचं येत्या शुक्रवारपासून पुण्यात स प महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आलं आहे

फटबॉल पूणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीनं प्रथम श्रेणी गटाचे साखळी सामने सुरु आहेत

उद्या दिवसभर आकाश निरभ्र राहील